केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अगरवाल यांनी आज ही माहिती दिली

यात आणखी सुधारणा होण्याच्यादृष्टीनं प्रयत्न आणखी तीव्र करावे लागतील असं ते म्हणाले

कोविडवर लस विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरु असून त्याकरता भारतानं जागतिक भागीदारांसोबत काम सुरु केलं आहे

पाच जण उपचारानंतर आज घरी परतले

कोरोना विषाणूबाबत नागरिकांना योग्य माहिती आणि मार्गदर्शन मिळावं यासाठी राज्य सरकारनं टेलिकम्य्निकेशन हेल्पलाईन सुरु केली आहे हे अभियान यशस्वी व्हावं यासाठी राज्यातल्या डॉक्टरांनी सहभागी व्हावं असं आवाहन सरकारनं केलं आहे

आतापर्यंत मुंबईत साम्हिक संक्रमण झालेलं नाही असंही महापालिकेनं स्पष्ट केलं आहे

अशा रुग्णांच्या चाचण्या ताबडतोब केल्या तर अहवाल नकारात्मक येतो मात्र संसर्ग झालेला असतो म्हणून हा निर्णय घेतला आहे नवी मुंबईतल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या धान्य बाजारातल्या एका व्यापा याला कोरोना विषाणूची लागण झाली आहे

काही दिवसांपूर्वी मसाला बाजारात एका व्यापा याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं आढळन आलं होतं त्यामुळे व्यापारी आणि माथाडी कामगारांमध्ये भितीचं वातावरण आहे

लातूरमध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठीच्या कृती दलात स्थानिक तरुणांनी सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे अमरावती जिल्ह्यात गेल्या पाच दिवसात कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही

वाशिम जिल्ह्यातल्या मेडशी इथला एकमेव कोरोना बाधित रुग्णाचा द्सरा अहवाल निगेटिव्ह आला असून या रुग्णाची अजून एक वेळा तपासणी होणार आहे त्या नंतर पुढचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अंबादास सोनटक्के यांनी दिली कोरोना विषाणू संसर्गावर उपचार करून घ्यायला तयार नसणाऱ्या रुग्णांपासून डॉक्टर परिचारिका तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य स्रक्षा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलेल्या या निर्देशात उपचारांबाबत उदासीन असलेल्या अशा रुग्णांपासून वैदयकीय कर्मचाऱ्यांना असलेला धोका पाहता त्यांना योग्य स्रक्षा देण्यास सांगितलं आहे

टाळेबंदीचा कालावधी संपल्यानंतर श्ल्काची मागणी केली जाऊ शकते असं या निर्देशांत नमुद असल्याचं त्या म्हणाल्या कोरोना प्रतिबंधासाठी स्रु असलेल्या लॉक डाउनच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या घर मालकांनी भाडेकरूंकडून किमान तीन महिने भाडेवस्ली करू नये असे निर्देश गृहनिर्माण विभागानं दिले आहेत सध्याच्या परिस्थितीत भाडेकरूंनी घरभाडे भरलं नाही तर त्यांना घराबाहेर काढू नये असंही सरकारं म्हटलं आहे यासंदर्भात गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे लॉक डाउन म्ले अनेक लोकांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागत असल्यानं त्यांना दिलासा देण्यासाठी हे उपाय केल्याचं संजय क्मार यांनी सांगितलं

ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते

बाजारात तरलता वाढवण्याच्या उददेशानं रिव्हर्स रेपो दरात पाव टक्के कपात करुन तो पावणेचार टक्के केला आहे हा दर तात्काळ लागू झाला आहे या उपाययोजनांमुळे बँकांकडे आणखी रोख रक्कम उपलब्ध होईल रिझर्व बँकेकडून दीर्घ मुदतीची अतिरिक्त कर्ज बँकांना उचलता येतील

बँकांनी आताच्या परिस्थितीत लाभांश वाटप करू नये अशी सूचनाही रिजव्ह बँकेनं केली आहे मार्च महिन्यात निर्यातीत झालेली सुमारे साडे चौतीस टक्के घट काळजीचं कारण असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं

जगभरात कच्चा तेलाच्या दरामध्ये घसरण होत असून जगामध्ये मोठी मंदी येण्याची शक्यता आहे महागाईचा दरही खाली येत असून या आर्थिक वर्षाच्या मध्यापर्यंत तो चार टक्क्यापर्यंत कमी होईल असा अंदाजही दास यांनी वर्तवला आहे अन्य देशांच्या तूलनेत भारताची अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असल्याचं दास यांनी नम्द केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रेपो दरात कपात करण्याच्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज जाहीर केलेल्या उपाययोजनांम्ळे बाजारात पैसा खेळता राहील तसंच पतप्रवठ्यात वाढ होईल असं मोदी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलेल्या धोरणामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं केंद्रीय सुक्ष्म लघ् आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे

निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार तसंच फिक्की आणि असोचॅम या उद्योजक संघटनांनीही रिझर्व्ह बँकेच्या उपाययोजनांचं स्वागत केलं आहे

शेअर बाजारातली तेजी आणि कोरोनाम्ळे उद्भवलेली आर्थिक कोंडी सोडवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज केलेल्या उपाययोजनेचा सकारात्मक परिणाम आज चलन विनिमय बाजारात दिसून आला

मात्र मालेगावी कोरोना संसर्गाची अवस्था बघता काळजी घ्यावी तसंच गरजू लाभार्थींना या सणात जीवनावश्यक वस्तू मिळतील याची शासकिय यंत्रणांनी काळजी घ्यावी असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री दादा भूसे यांनी आज मालेगाव इथं दिले यावेळी भूसे यांनी उपाययोजनांचा आढावा घेतला

कोकणात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात त्यात किंचित वाढ झाली